जिल्ह्यातल्या कुरखेडा गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली

पुराडा मालेवाडा येरकड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यानं हे काम करणाऱ्या कंपनीची अनेक वाहनं दादापूर इथं होती रात्री दीडशेहून अधिक नक्षलवादी दादापूर इथं गेले त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात बॅनर लावले

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरखेडा पोलिस ठाण्यात असलेल्या शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळाकडे जाण्यास निघाले असता ही घटना घडली

आकाशवाणी बातम्यासाठी मी जयवंत निमगडे गडचिरोली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या हल्ल्याच्या निषेध केला आहे या हल्ल्यातील सूत्रधारांची गय केली जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं पोलीस जवानांवर झालेला हल्ला हा आतताई भ्याडपणाची क्रती असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे या हल्ल्यानं आपल्याला वेदना होत आहेत अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याचा निषेध केला या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिस दल तयार असल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सांगितलं हा हल्ला गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही असंही ते यावेळी सांगितलं

नक्षलवाद्यांचा हल्ला आणि दष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दुष्टीने आज राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे या हल्ल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

या हल्ल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ग्रह खाते असून या हल्ल्यानं राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले

यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी ध्वजारोहणही करण्यात आलं राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईत झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या हतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं औरंगाबाद इथं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते नांदेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम जालन्यात पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्ज्नराव खोतकर तर बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे तर हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं परभणी इथं जिल्हाधिकारी पी शिवशंकर तर लातूर इथं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं

संयुक्त राष्ट्र प्रतिबंध समितीनं काल मसूद अजहर याला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील केलं असल्याचं संयुक्त राष्ट्रातले भारताचे राजद्रत आणि स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी काल द्विटरवर संदेशाद्वारे सांगितलं अमेरिका ब्रिटन आणि फ्रांस या देशांनी भारताला पाठिंबा दिल्यानंतरही चीननं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चार वेळा विशेषाधिकाराचा वापर करून आडकाठी आणली होती मात्र आता चीननेही भारताच्या या प्रस्तावाला सहमती दिल्यामुळे संयुक्त राष्ट्राने मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे दरम्यान हा भारतीय कूटनितीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

या संदर्भात आयोगानं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालाचं परीक्षण केल्यानंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान आयोगानं मध्य प्रदेशातल्या शहडोल इथं केलेल्या भाषणात मोदी यांच्या विरूद्ध कथित व्यक्तव्य केल्याबाबत काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

दष्काळग्रस्त परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पवार यांनी दोन दिवसांपासून सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे त्यात सांगोला तालुक्यातल्या यलमार मांगेवाडी इथल्या चारा छावणीची पाहणी करताना त्यांनी ही मागणी केली अर्धं राज्य दष्काळात होरपळत असून बीड उस्मानाबाद ध्वळ्यासह काही ठिकाणी टँकरनं पाणी प्रवठा करण्यास सरकार निवडणूक आचार संहितेचं कारण सांगून नकार देत आहेत याबाबत बोलतांना पवार यांनी सरकारनं तात्काळ अशा भागात पाण्याचे टँकर्स सुरू करावेत अशी मागणी केली

यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे गाड्या पूर्णतः तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत पूर्णा ते परळी आणि परळी ते पूर्णा तसंच परळी ते अकोला ही प्रवासी रेल्वे गाडी या तिन दिवसांकरता रद्द करण्यात आली आहे तर आदिलाबाद ते परळी सवारी गाडी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे

वाशिम इथं जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासह गावकऱ्यांनीही श्रमदान केले सोलापूर मधल्या रानमसले या गावात एप्रिल महिन्याच्या आठ तारखेपासून गावकऱ्यांचं श्रमदान सूरू आहे ध्रळे जिल्ह्यातील सिंदखेडा इथंही पानी फाउंडेशनच्या वतीनं महाश्रमदान करण्यात आलं

साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार येत्या वीस दिवसात संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन करतांना काल ते बोलत होते न्याय देतांना पक्षकारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असा न्याय निवाडा करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे हे तिघेही जण नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शहरातल्या बस स्थानकाजवळ सापळा रचून छापा टाकला तिन्ही आरोपी वाळवा तालुक्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड इथले रहिवासी आहेत